रामदास आठवले यांचं आवाहन अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते विमा कंपन्यांनी या कामी पुढाकार घ्यावा त्यांच्याकडे असलेलं अपुरं मनुष्यबळ लक्षात घेता कंपन्यांनी सरकारी पंचनामेच ग्राह्य धरावेत शेतक यांनी मोबाईलवर फोटो काढुन संबंधित विभागाकडे पाठवला असता ते ग्राह्य समजले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सचिव जिल्हाधिकारी यासह सर्व वरिष्ठ अधिका यांनी केवळ कार्यालयात बसून समन्वयाचं काम न करता प्रत्यक्ष जागेवर काम करणा यांबरोबर संवाद साधावा असे निर्देश त्यांनी दिले नुकसानग्रस्त शेतक यांना तातडीनं मदत करण्याबरोबरच आणखी अतिरीक्त मदत कशी करता येईल याबाबत सरकार विचार करत आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची या अनुषंगानं उद्याच बैठक घेतली जाणार आहे

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगलीत आंदोलन केलं द्राक्ष बागा शेतक यांना तातडीनं भरीव मदत द्यावी पीक विम्याचे निकष बदलावे या प्रमुख मागण्या संघटनेनं जिल्हाधिका यांकडे केल्या सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन करु असं संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं जालना जिल्ह्यात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन मका बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत पालकमंत्री बबनराव लोणीकर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा खे नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे दोनशे सोळा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून धानपिकाचं नुकसान झालं आहे हलक्या धानाची कापणी होऊन धानाच्या शेतात ठेवलेल्या कडपांचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील लोहारा ाळे मधमाशांच्या हल्ल्यात एक शेतकरी आज मृत्यूमुखी पडला आहे काशीनाथ राजपूत हे आज सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला चढवला होता उपचारांसाठी पाचोरा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम जिल्हाधिका यांच्या आदेशानं आजपासून सुरु झालं

बीड जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्ती कुमार पांडेय यांनी तालुका स्तरावर समिती गठित केली आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं आतोनात नुकसान झाले आहे या पिकांचे पंचनामे उद्यापासून करण्यात येणार आहेत त्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी एक गाव देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी आज दिली

प्रशासनानं या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी नुकसानीचे पंचनामे चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी माहिती दिली

सत्ता स्थापनेसाठीचा पोरखेळ थांबवा अशी टीका शिवसेना आणि भाजपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते शिवसेनेला राष्ट्रवादी काँप्रेस पाठिंबा देणार नाही संजय राऊत यांच्याबरोबर कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं सत्तेसाठी शिवसेना अणि भाजपा एकमेकांना दमवत आहेत यात जो पक्ष आधी दमेल त्याला तडजोड करावी लागेल असं त्यांनी सांगितलं पवार यांनी आज नुकसान झालेल्या शेतक यांशी संवाद साधला काळजी करु नये आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असा दिलासा त्यांनी यावेळी शेतक यांना दिला दरम्यान भाजपाला जनमताचा कौल मिळाला आहे त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेचा प्रयत्न करेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे विहित मुदतीत सरकार स्थापन झालं नाही तर कायद्यातल्या तरतुदीनुसार राष्ट्रपतींना सूत्रं हाती घ्यावी लागतील असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे महायुतीलाच जनादेश मिळाला आहे आणि मुख्यमंत्रीही महायुतीचाच होईल दुसरा पर्याय नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जागावाटप आणि मंत्रिपदासंबंधातली बोलणी वार्ताहर परिषदेत होत नाहीत असं ते म्हणाले सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा मार्ग शिवसेनेनं निवडू नये पक्षाच्या प्रतिमेसाठी ते घातक ठरेल असं केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजप आणि शिवसेना यांची युती नैसर्गिक आहे जनतेनंही युतीलाच बहुमताचा कौल दिला आहे शिवसेनेनं तो डावलू नये भाजपासोबत वाद मिटवून तडजोड करुन एकत्र सरकार स्थापन करावं असं आवाहन आठवले यांनी केलं सततच्या पावसानं सोयाबीन भिजून वाया गेल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या मैरडोह शिला शेतकरी सचिन घुगे यानं दोन एकरातली सुडी पेटवून दिली या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या उंडेगाव शिं एका तरुण शेतकऱ्यानं आज आत्महत्येचा प्रयत्न केला सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रकाश जीले यांच्यावर औढा खिल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हा प्रशासन पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी केलेलं चोख काम आणि जनतेचं सहकार्य यामुळे गडघिरोली जिल्ह्यात निवडणूक काळात कुठलीही अनूचित घटना घडली नाही असं मत केंद्रीय राखीव दलाचे पोलीस महानिरिक्षक मानस रंजन यांनी व्यक्त केलं ते आज गडचिरोली धिं वार्ताहर परिषदेत बोलत होते लक्षद्वीप आणि लगतच्या अरबी समुद्रातलं महा हे तीव्र चक्रीवादळ आता पूर्व मध्य अरबी समुद्रावर आलं आहे कयार चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे